छत्तीसगढ आसाम जम्मू कश्मीर आणि महाराष्ट्रसह त्वर राज्यांमधले मतदारसंघ मतदानासाठी सज्ज झाले आहेत याशिवाय आंध्र प्रदेश सिक्किम अरुणाचल प्रदेश आणि ओदिसा बें याचदिवशी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे

तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आसामच्या हैयलाकंडी जिल्ह्यात सार्वजनिक सभा झाली

त्यात राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा समावेश आहे दरम्यान लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता

धुळ्यात माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुभाष भामरे यांनी तर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा मतदार संघातून लोकसंग्राम तर्फे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला वायव्य मुंबईत आज महायुतीचे उमेदवार गजानन किर्तीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तर मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आज पुण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघांसाठी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे तर शिरूर मतदार संघांचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक आयोगानं आज तीन राज्यामधल्या सहा विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या गोव्यातला पणजी मतदारसंघ कर्नाटक आणि सुलुर बेल्या कुंन्डगोल तर तामिळनाडू राज्यातल्या अरावाकुरीची थिरुपरंकुन्द्रम् आणि ओट्टापीराम या सहा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे येत्या बावीस तारखेला यासंदर्भात अधिसूचना जारी होईल

छत्तीसगढमधे दंतेवाडा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपाचे आमदार भीमा मांडवी यांच्यासह चार सुरक्षारक्षक ठार झाले प्रचाराहून परतत असणा या भाजपाच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात आयईडी स्फोटकांचा वापर केल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला त्यात भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला चारा घोटाळा भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगवासात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या जामीन याचिकेला सीबीआयनं विरोध केला आहे यादव यांना जामीन मिळाला तर ते लोकसभेच्या निवडणुकांमधल्या राजकीय घडामोंडीमध्ये सहभागी होऊन जामीनाचा दुरूपयोग करू शकतील असं सीबीआयनं मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाला सांगितलं आहे

यावेळी त्यांनी सहा जवानांना मरणोत्तर शौर्य पदक बहाल केली देशवासियांनी शांततापूर्ण वातावरणात प्रगतीकडे अग्रेसर व्हावं असं कोविंद यांनी याप्रसंगी सांगितलं

जिरायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची ही पाचवी टर्म आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीचित्रण आधारित चित्रपट प्रदर्शनालाही स्थगिती देण्याविषयीची यचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली या चित्रपटाला अद्याप चित्रपट नियामक मंडळाचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही

मात्र गोलसंख्येच्या आधारावर म्याएनमारचा महिला संघ पात्र ठरला आणि भारतीय संघ फेरीतून बाहेर पडला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नई ्वे सामना सुरु आहे नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किग्ज संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे

नौदल प्रमुख पदासाठी आपल्याला डावलण्यात आल्याबद्दलची याचिका व्हाईस अद्यमिरल बिमल वर्मा यांनी मागे घेतली आहे सशस्त्र दल लवादाने त्यांना प्रथम संरक्षण मंत्रालयाकडे दाद मागण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली नियमानुसार कायदेशीर उपायांपूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे रीतसर तक्रार दाखल करणं आवश्यक होतं मात्र त्यांनी थेट लवादाकडे तक्रार करुन अद्यामिरल यांच्या नेमणुकीला आव्हान दिलं होतं

याबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे दिल्लीच्या आयकर महासंचालनालयानं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र भोपाळ दूर आणि गोव्यात छापे आणि जप्तीची कारवाई या टोळीवर केली